पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश तेलंगण उत्तराखंड तामिळनाडू चंडीगड जम्मू आणि काश्मीर केरळ गुजरात आंध्र प्रदेश छत्तीसगड ओडिशा मध्य प्रदेश महाराष्ट्र बिहार झारखंड आसाम आणि कर्नाटक या राज्यात ही खरेदी सुरु असल्याची माहिती कृषी मंत्रालयाने दिली आहे

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान या अभियानाची घोषणा केली होती

त्याचबरोबर जलाशयांचं पुनरुज्जीवन जलसंधारण आणि खराब पाण्याची स्वच्छता आणि पुनर्वापर प्रक्रियेतून शहरांमध्ये पाण्याचं नियोजन करण्यावर भर दिला जाणार आहे त्याद्वारे पाण्याचा योग्य वापर करुन ते वाचविण्यास प्रोत्साहन देण्यात येईल वीस टक्के पाण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी पाण्याचा पुनर्वापर करण्याची यंत्रणा विकसित केली जाणार आहे

एअरो शो आशियामधलं सर्वात मोठं हवाई प्रदर्शन अर्थात एअरो शो आजपासून बंगळूरूमध्ये सुरू होत आहे तीन दिवस चालणाऱ्या या एअरो शो चं उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्त होणार आहे

काल संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने म्यानमारमधील मुद्द्यांबाबत चर्चा केली म्यानमारच्या सैन्याने उचलेली पावले अत्यंत धक्कादायक असून म्यानमारमधील निवडून आलेल्या सरकारच्या समर्थनार्थ एकत्रितपणे स्पष्ट संदेश देण्याचं आवाहनही बुर्गन यांनी सुरक्षा परिषदेच्या सदस्यांना केलं आहे

देशातली इतर राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांच्या आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत सातत्यानं घट होत असताना केरळसह महाराष्ट्रात मात्र हे प्रमाण अद्याप फारसं कमी झालेलं नाही त्यामुळे साह्य करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे महाराष्ट्रासाठी पाठविण्यात येणाऱ्या पथकामध्ये राष्ट्रीय रोगनियंत्रण संस्था आणि नवी दिल्ली इथल्या आर

एल रुग्णालयामधील तज्ज्ञांचा समावेश आहे दोन्ही राज्यांमध्ये पाठविण्यात येणारी ही पथकं राज्यांच्या आरोग्य विभागांशी समन्वय साधून काम करतील आणि दररोजच्या स्थितीचा आढावा घेतील रुग्णांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्याच्या दृष्टीनं तातडीच्या उपाययोजना सुचविणं आणि त्यांची अंमलबजावणी करणं ही कामं ही पथकं करणार असल्याचं केंद्र सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे दरम्यान केंद्राच्या या निर्णयाचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्वागत केलं आहे

सामाजिक न्याय राज्यमंत्री कृष्ण पाल गुर्जर यांनी लोकसभेत काल एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना ही माहिती दिली आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेचीअप स्किलिंग करण्याच्या उद्देशाने तसेच यामध्ये योगदान देण्याच्या उद्देशाने याकार्यक्रमास मान्यता देण्यात आली असल्याचं गुर्जर यांनी यावेळी सांगितलं

कोरोना प्रकरणांची संख्या कमी झालेली असली तरीही नागरिकांनी मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे असंही जैन यांनी म्हटलं आहे

विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी न्यायालयाकडे वेळ मागितला आहे